वस्त्रोद्योग क्षेत्रानं देशात कायमच अनेक संधी निर्माण केल्या आहेत वस्त्रोद्योग देशात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या क्षेत्रांपैकी असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं जागतिक दर्जाची उत्पादनं तयार करण्यासाठी भारतीय विणकरांना याप्ढेही सहाय्य करण्याची गरज असून आपल्या देशातील तसंच जगभरातील सर्वोत्तम पद्धती शिकण्याची आमची इच्छा आहे या वेबिनारच्या निमित्तानं कल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींच्या आदान प्रदानामुळे सहकार्याचे नवे मार्ग तयार होतील असं पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले

देशाचा मृत्यू दर आता दीड टक्क्यावर आला असून तो जगातील सर्वात कमी मृत्यूदरांपैकी आहे

दररोज सर्वाधिक चाचण्या करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे

ते आज गोवा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते गंगवार नव्या कृषी आणि कामगार सुधारणांचा शेतकरी आणि कामगारांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं केंद्रीय श्रम आणि रोजगार खात्याचे मंत्री संतोष गंगवार यांनी म्हटलं आहे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सनं दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळालं असून ते आता इतर राज्यांमध्येही आपल्या उत्पादनांची विक्री करू शकणार आहेत असं सांगून किमान हमीभावाची पद्धत बंद होण्याची शक्यता गंगवार यांनी स्पष्ट शब्दात फेटाळली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील हमीभावांच्या तुलनेत विद्यमान सरकारच्या काळात त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे असं त्यांनी नमूद केलं नुकत्याच अस्तित्वात आलेल्या नव्या कामगारविषयक संहितांमुळे कामगारांना होणारे फायदेही त्यांनी यावेळी विशद केले गोयल वाणिज्य जागतिक पुरवठा साखळीत विश्वसनीय आणि भरोश्याचा भागीदार म्हणून भारताकडे पाहण्यात येत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे

भारताच्या आत्मनिर्भर क्षमतेसह विस्तार आणि गुणवत्ता सुधार प्रयत्नाना जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे भारतीय उद्योजक लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकतो असं अभिमानाने सांगता येईल असं गोयल म्हणाले व्यापाराच्या पुनर्विकास आणि पुनर्लेखनासाठी सरकारी धोरण आणि कायद्यातील प्रक्रिया नव्यानं तयार करण्यासाठी तसंच या सुधारणांचा लाभ समाजातल्या वंचित घटकंपर्यंत पोहचवण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूया असं गोयल यांनी सांगितलं

आपल्या ट्विटमध्ये आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की घटनेतल्या दोषींवर कारवाई करण्यास आणि घटनेच्या सर्व पैलूंचा तपास होण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे या तपसासाठी याआधी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे

उत्तर प्रदेश गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी काल हाथरस इथे प्रत्यक्ष जाऊन पिडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली झेक निवडणक झेक रिपब्लिक संसदेच्या निवडणुकीत प्रादेशिक स्तरावर झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीचे निकाल काल जाहीर झाले त्यामध्ये सत्तारुढ आघाडीतील प्रमुख पक्षाचाच वरचष्मा असल्याचं दिसून आलं आहे

या निवडणुकीसाठी शुक्रवारी आणि शनिवारी मतदान झालं होतं पासवान प्रकृती केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांच्यवर काल हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विटरवरून दिली आहे राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख राजकीय नेत्यांपैकी असलेले रामविलास पासवान प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत गरज भासल्यास त्यांच्यावर येत्या काही दिवसात आणखी एकदा शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचंही चिराग पासवान यांनी म्हटलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आदी वरिष्ठ नेत्यांनी चिराग पासवान यांना दूरध्वनी करून त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केली

सलग सात वेळा ते ओडिशा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते त्यांच्या निधनाबद्दल सर्व पक्षांच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे

नमस्कार